केवळ मातृभाषेतूनच आपल्या भावना समर्थपणे व्यक्त करता येतात असं उपराष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे भाषेतून प्रत्येक पीडीचे सर्जनशील अनुभव व्यक्त होतात म्हणूनच भाषेची अवनती म्हणजे एक प्रकारे वारशाची हानी आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

नऊ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून ही परिक्षा घेतली जात आहे

या महोत्सवाचं उद्घाटन आज पालकमंत्री संजय राठोड करतील गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत आदिवासी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं नाशिक ते मंत्रालय असा पायी लाँग मार्च आज नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे या लॉग मार्चसाठी नाशिकमध्ये पंचवीस हजारहून आधिक आदिवासी दाखल झाले होते नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल आंदोलन मागे घेण्यासाठी किसान सभेच्या नेत्यांशी चर्चा केली सगळ्या मागण्या सरकार विचारात घेईल असं त्यांनी सांगितलं मात्र मुख्यमंत्र्याकडून तसं लेखी हमीपत्र मिळेपर्यंत लॉग मार्च सुरूच राहणार असल्याचं किसान सभेनं स्पष्ट केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी वन हक्क दावे मंजूर करावेत नाशिक जिल्ह्यातील नार आणि पार या दोन नद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नये आणि बायोमेट्रिकची अट न घालता रेशन दुकानातून शिधा मिळावा अशा आंदोलक किसान सभेच्या मागण्या आहेत रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील आपटा इथ काल सापडलेला बाँम्ब बॉम्बशोधक पथकाने निकामी केला आपटा वस्ती एसटी बसमध्ये चालक आणि वाहकांना बॉम्बसदृश वस्तू आढळली ही माहिती मिळताच रायगड पोलिस तात्काळ आपटा गावाकडे रवाना झाले तसंच तात्काळ अलिबागडून बॉम्बशोधक पथक मागवण्यात आलं हा बॉम्ब निकामी करण्यात या पथकाला यश मिळालं आहे रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं यासंबधी अधिक तपास सुरू आहे थोर गीतकार ग

माडगूळकर यांचे सुपुत्र ग

मा साहित्य अकादमीचे विधस्त आणि साहित्यिक श्रीधर माडगूळकर यांच आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांचं पार्थिव संध्याकाळी चारच्या सुमारास पंचवटी या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे जिप्सी या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन त्यांनी अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली त्याचप्रमाणे धरती आणि साप्ताहिक मायभूमी या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले त्यांच्या अनेक कथा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांची आठी आठी चौसष्ट ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मक्तीचा दगड समजली जाते गदिमांच्या आठवणींवर लिहिलेलं मंतरलेल्या आठवणी हे पुस्तक प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केले होते गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

त्यांनी सांगली जिल्हातील माडगूळे या खेड्यात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन ग

माडगूळकर हायस्कूल सुरु केले प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज मुंबईत निधन झालं

मुंबईतल्या सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडील असलेले राजकूमार बडजात्या यांनी राजश्री प्रोडक्शन या आपल्या चित्रपट कंपनीच्या माध्यमातून नदिया के पार चितचोर मर्तीप्यार किया हम आपके हळीन हम साथ साथ ह्र प्रिवाह प्रेम रतन धन पायो आदी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली होती जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात काल रात्री दहा ते पंधरा मिनिटे मेघ गर्जनेसह पाऊस झाला तीर्थप्री वडीरामसगाव परिसरात काही वेळ हलकी गारपीटही झाली

राज्यात काल विदर्भाच्या काही भागात तूरळक पाऊस पडला इतरत्र हवामान कोरडं होतं दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या किमान तापमानात वाढ नोंदवली गेली येत्या दोन दिवसात विदर्भाच्या काही जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे